ही कृषी विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाजी बहुमतानं संमत करण्यात आली होती त्यामुळे या विधेयकांचं रुपांतर आता कायद्यात झालं आहे देशाचं कृषी क्षेत्र आपले शेतकरी आपली गावं हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ज्याची मुळं जमिनीशी जोडलेली असतात ते मोठ मोठ्या वादळातही ठामपणे उभे राहू शकतात कोरोनाच्या कठीण काळात कृषिक्षेत्रानं शेतकऱ्यांनी याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी संकटाच्या काळातही कृषी क्षेत्रानं केलेल्या उत्तम कामगिरीचं मन की बात मधून कौतुक केलं

त्यानिमीत्तानं मोदी यांनी त्यांच्या कार्यालाही उजाळा दिला देशासाठी आपलं सर्वस्व त्यागणाऱ्या अशा महान नेत्यांना अभिमान वाटेल अशा भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून केलं कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नसल्यानं मास्क वापरणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करत राहण्याचं आवाहनही मोदी यांनी आजच्या मन की बातमधून केलं

पर्यटन विकास महामंडळानं नाशिकच्या गंगापूर धरणाजवळ बांधलेल्या ग्रेप रिसॉर्ट आणि बोट क्लबचं तसंच खारघर श्विल्या एमटीडीसी रेसिडन्सी या पर्यटक संकुलाचं उद्घाटन आज ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यातली विविध पर्यटनस्थळं तिर्थक्षेत्रं वारसास्थळं तसंच पर्यटनाशी संबंधित सोयीसुविधांची संपूर्ण माहिती देणा या महाराष्ट्र टुरीजम समथिंग फॉर एव्हरीवन या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते झालं मुंबईत वर्षा बंगल्यात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आधिकारी उपस्थित होते तर छगन भुजबळ आणि अदिती तटकरे हे मंत्री ऑनलाईन सहभागी झाले होते राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्वतः च्या कृतीनेच कोसळेल हे सरकार कोसळेल तेंव्हा पाहू आम्हाला सत्ता स्थापनेची कोणतीच घाई नसल्याचा खुलासा विधानसभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची काल मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली होती

या पार्श्वभूमीवर फडनवीस यांनी हा खुलासा केला संजय राऊत यांनी सामना दैनिकात मुलाखत देण्याबाबत विचारणा केली होती

दरम्यान फडणवीस राऊत भेटीवरून राजकीय वादळ उठले असतानाच राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँप्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांची भेट घेतली वर्षा निवासस्थानी तिन्ही नेत्यांची भेटीबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या मात्र ही पूर्वनियोजित भेट होती फडणवीस राऊत भेटीशी याचा काही संबंध नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदचे उस्मानाबाद जिल्हा कृती संगम समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी लिहिलेल्या मासिक पाळीवर बोलू या कवितेला युनिसेफ आणि एस्सार फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे भांगे यांनी ही कविता उमेद अंतर्गत बचत गटाचं काम करणाऱ्या राज्यातील महिला आणि किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचवून मासिक पाळी दरम्यान घ्यायची काळजी आरोग्याची काळजी याकाळात घ्यावयाचा आहार राखावयाची स्वच्छता याविषयी जनजागृती केली आहे त्यामुळे महिलांना पोषणाचे महत्त्व मानसिक आणि शारीरिक स्वास्थ याचे महत्त्व या कवितेद्वारे आणि राज्यातील महिला बचत गटांच्या महिलांपर्यंत पोहचवल आहे केंद्रसरकारच्या निती आयोगाने उस्मानाबाद सारख्या मागास म्हणजे आकांक्षित जिल्ह्यात महिला आणि किशोरवयीन मुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्यासाठी या कवितेचा विशेष उपयोग होताना दिसून येत आहे राज्यातल्या ऊसतोड मजुरांना कुशल कामगारांचा दर्जा द्यावा अशी मागणी आमदार सुरेस धस यांनी केली आहे जालना जिल्ह्यातल्या राजूर श्व भाजपा आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी मजूर मुकादम संघटनेच्यावतीनं आज आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते महागाई वाढत असताना ऊसतोडीच्या दरात वाढ न झाल्यानं मजूर मुकादम वाहतुकदार अडचणीत आहेत असं सांगत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुणीही या हंगामातल्या ऊसतोडीसाठी जाऊ नये असं आवाहन धस यांनी यावेळी केलं ऊसतोड मजुरांच्या हक्काच्या या लढ्यात भाजपा या संघटनेसोबत असल्याचं आमदार संतोष दानवे आणि नारायण कुचे यांनी यावेळी सांगितलं रायगड जिल्ह्यात अलिबागनजिक समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्याच्या पश्चिमेकडची तटबंदी आणि पूर्वेकडचा बुरूज ढासळल्यानं शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे ढासळलेल्या भागाची वेळेत डागडुजी केली नाही तर अखंड तटबंदी आणि बुरूज नामशेष व्हायची भिती व्यक्त केली जात आहे ही दुरूस्ती तातडीने करावी अशी मागणी अलिबागमधल्या तरूणांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केली आहे या तक्रारीची दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आहे आयुर्वेद आणि अत्याधूनिक औषधांची स्वतःची एक वेगळी ताकद आणि ओळख आहेआयुर्वेद आणि आधूनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य कराव असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केमो पुनर्र्राप्ती किटच्या उद्घाटन समारंभात केलं एकात्मिक कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्र पुणे यांनी टाटा ट्रस्ट आर्थिक साहाय्यानं निर्माण केलेल्या केमो पुनर्प्राप्ती किटचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज राजभवन क्विं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

या कार्यक्रमाला अनेक तज्ञ डॉक्टर आणि औषध क्षेत्रातले तज्ञ उपस्थित होते टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत

राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी ही माहिती दिली

तर आज दोघांचा मृत्यू झाला

मुंबईतला रुग्ण वाढीचा दर काहिसा कमी झाला आहे

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं

सहा वर्षांपूर्वी घरात पडल्यानंतर मेंदूला झालेल्या दुखापतींनंतर त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं होतं तेव्हापासून ते कोमातच होते अशी माहिती रूग्णालय सुत्रांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेल्या सिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण परराष्ट्र आणि अर्थ अशा महत्त्वाच्या खात्यांची तसंच योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती